झारखंड विधानसभा मतमोजणी सुरू झारखंड मुक्तिमोर्चा आणि काँग्रेस महायुती आघाडीची बहुमताकडे वाटवाल नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधात विदर्भात विविध ठिकाणी निषेध व्यक्त

भंडारा जिल्ह्यातील अनेक तलावांवर स्थलांतरित विदेशी पक्षांचे आगमन

झारखंड विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज स्रुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पार्टी यांच्या युतीची बहुमताच्या दृष्टीनं वाटचाल सुरू असून जनतेचा महागढबंधन युतीला निर्विवाद कौल असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय

राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नवी दिल्ली इथल्या राजघाट इथं पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संविधान बचाओ सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सत्याग्रहात राहूल गांधी प्रियंका गांधी वाड्रा माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग गुलाम नबी आझाद आणि मध्यप्रदशेचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह अहमद पटेल प्रामुख्यानं सहभागी झाले आहेत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही पक्ष करत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस याप्री केला आहे ते आज कोल्हाप्रात पत्रकार परिषदेत बोलत होते हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे काढून घेणारा नाही अस त्याष्ठी स्पष्ट केल राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा आरोप फेटाळून लावत आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा फडणवीस याब्री सामितल नागप्रात झालेल राज्य विधीमष्ठळाच हिवाळी अधिवेशन हे फक्त औपचारिकतेप्रतब्ध होत्य असद्वी फडणवीस याव्वी म्हटल्याच आमच्या वार्ताहरान कळवल आहे विदर्भात नागरिकत्व स्धारणा विधेयकाच्या विरोधात आज अनेक ठिकाणी नागरिकाष्ठी विरोध प्रदर्शन केल नागरिकत्व स्धारणा विधेयकाविरोधात आज गडचिरोलीत नागरिकाद्वी मोर्चा काढून हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली

त्याम्ळ हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बव्वोबस्त लावण्यात आला होता भारतीय सविधानाच्या मूळ गाभा असलेल्या एकात्मतेला डावलून बहमताच्या आणि सतेच्या जोरावर सरकारने नागरिकता स्धारणा हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मफूर करून घेतले आहे राष्ट्रपतीद्वी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयम्मूल्यमापन करून निर्णय घ्यावा अशी विनव्नी करीत या कायद्याच्या विरोधात ब्लडाणा जिल्ह्यातील शेगावात राजकीय पक्षाप्राह विविध सप्रटनाध्र्या वतीन मूकमोर्च्याच आयोजन आज करण्यात आले होते नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज जालना शहरात सव्रिधान बचाव कृती समितीच्यावतीने सव्विधान बचाव महारॅली काढण्यात आली नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज नावेड इथ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे करण्यात आले

जिल्हा परिषदेच्या निवडण्कीसाठी नामाक्कन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे

आज शेवटच्या दिवशी अकोला इथ भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वघित बह्जन आघाडी आणि मोठ्या सष्ट्येने अपक्ष उमेदवाराष्ट्री आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याद्वी मोठ्या सद्ध्येन शक्तिप्रदर्शन केले तसब्र शिवसेना तर्फे महारॅली काढून नामनिर्देशन पत्र दाखल केले

त्यांची शिकार होऊ नये याकरिता पक्षी प्रेमी प्रयत्न करीत आहे

ते दरवर्षी पवनी तालुक्यातील जलाशयावर यांचे वास्तव्य असते यावर्षी महाराष्ट्रात भरपूर पाणी पडल्याने इथे हळूहळू थंडी वाढत असल्याने त्यांची संख्याही वाढत आहे

विदर्भ राज्य आव्वोलन समिती गेल्या सात वर्षापासून स्वतव्व विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे अनेक आद्वोलन समितीन केली आहेत

त्यावरच्या राज्यातील जनतेन भाजपाला भरभरून मते सुदधा दिली होती मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखष्ठात भाजपान स्वतव्व विदर्भ राज्याची मागणी पूर्ण केली नाही

या आय पास प्रणालीम्ळे कामामध्ये पारदर्शकता पर्यावरण पूरक कागदविरहित कामकाज होणार असल्याने नियोजनबद्ध काम होईल अस प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक लटारे याछी केल आय पास प्रणालीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसश्ची लटारे बोलत होते सातारा जिल्ह्यात कोयना खोऱ्याला आज सकाळी भ्कप्राचा सौम्य धक्का बसला रिश्टर स्केलवर या भूक्पाची तीव्रता दोन पूर्णांक सहा दशाश्व एवढी नोंदवली गेली सकाळी पावणे सात वाजेच्या स्मारास झालेल्या या भूकप्राचा केंद्रबिद्यू कोयना धरणापासून आठ किलोमीटर अप्ररावर असल्याचप्र याबाबतच्या वृतात म्हटल आहे

अमरावती जिल्ह्यात खाजगी रातराणीच्या अस्रक्षित प्रवासाला शह देण्यासाठी एसटी महामष्ठळान विना वातान्कुलित रातराणी प्रवाशाष्ठया सेवेत आणली आहे रातराणीची पहिली फेरी आजपासून पद्वरप्रसाठी इथल्या मध्यवर्ती बस स्थानकावरून रवाना करण्यात आली आहे महामष्ठळाच्या ताफ्यात दोन नवीन बसेस दाखल झाले आहेत त्याम्ळा रात्रीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशास्राठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे

भारतीय क्रिकेट सघ्नाचा माजी कर्णधार महेंद्रसिद्व धोनी याच्या क्रिकेट कारकीर्दीला आज पध्वरा वर्ष पूर्ण झाली

सदर सहाय्यता निधीचा धनादेश म्ख्यमधी वव्व्यकीय सहाय्यता निधी नागपूर कक्षाचे प्रम्ख आणि सदस्य सचिव डॉ

सोनप्रे याद्वया हस्ते आज शासकीय वव्व्यकीय महाविद्यालय नागपूर इथल्या वार्ड क्र

वैंकय्या नायड् याद्वया हस्ते वितरित करण्यात आले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मध्वी प्रकाश जावडेकर हे देखील यावेळी उपस्थित होते हेलारो या ग्जराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रस्कार देण्यात आला अभिनेता आय्ष्यमान ख्राना याला अप्वाध्व्व तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रस्कारान गौरवण्यात आल महानटी या तेलगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश हीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्रस्कार देण्यात आला उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटासाठी अदित्य धर याम्रा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रस्कार देण्यात आला बधाई हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मनोरख़नपर चित्रपट म्हणून निवड झाली आहे गायक आणि गीतकार स्वानप्प किरकिरे याप्रा च्चक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या प्रस्कारान गौरवण्यात आल नाळ चित्रपटासाठी बाल कलाकार म्हणून अमरावतीच्या पार्थ पोळके ची निवड झाली पर्यावरण सव्वर्धन आणि सव्वक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रस्कार पाणी या मराठी चित्रपटान मिळवला आहे